राज्यात असलेल्या प्रॅस्टिक बंदीचं उछंघन करत अशा वस्तूंचं उत्पादन करत असलेल्या कंपन्यांवर आजपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळानं काल याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या प्रॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मुदत काल संपल्यानंतर मंडळानं हे निर्देश दिले आहेत

स्वच्छता हा महात्मा गांधी यांच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते राजकोटमध्ये एका सभेत काल मार्गदर्शन करत होते गांधीजींना स्वच्छता आणि स्वातंत्र्य यात निवड करायची असती तर त्यांनी स्वच्छतेची आधी निवड केली असती येवढी त्यांची स्वच्छते संदर्भातील वचनबद्धता होती असं मोदी यांनी यावेळी म्हटलं गेल्या चार वर्षांतील्या कार्यकाळात स्वच्छतेसंदर्भात मोठं काम झालं असल्याचं माहिती त्यांनी दिली

पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटमध्ये महात्मा गांधी संग्रहालयाचं यावेळी उदघाटन झालं

या आश्वासना संदर्भात एक छोटी प्रायोगिक चाचणी पार पडली असून लोकसभा निवडणुकी पूर्वी एक मोठी चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ

रावत यांनी दिली आहे या वर्षीचा पावसाळा संपल्याचं भारतीय हवामान खात्यानं घोषित केलं असून यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या एक्क्याण्णव टक्के इतक्या पावसाची नोंद झाल्याचं जाहीर केलं आहे हा पाऊस सर्वसाधारण श्रेणीच्या खालच्या श्रेणीचा असल्याचंही हवामानखात्यानं म्हटलं आहे पावसाळा संपला असला तरीही महाराष्ट्र आणि गोव्यात या आठवड्यात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे

नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थाची विक्री होत असल्याचं दिसून आल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

देवरी तालुक्याला लागूनच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा असून या प्रकल्पातले वन्यजीव ज्या ठिकाणाहून नेहमी रस्ता ओलांडतात त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधावा अशी मागणी गोंदीया जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे प्रख्यात कवी लेखक आणि गीत रामायणकार ग

माडगूळकर यांची आज जयंती आहे हे वर्ष गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीत रामायणकार गदिमांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अशा शब्दांमध्ये गदिमांना आदरांजली वाहिली आहे

या स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं प्रुष एकेरी गटात कांस्य तर मिश्र दुहेरी गटात ज्योति सुरेखा वेन्नमच्या साथीनं रौप्यपदक याआधीच जिंकल्यानं भारताची या स्पर्धेतली पदकसंख्या तीन वर पोहचली आहे

संयुक्त अरब अमिरातीत नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर या दोन खेळाडूंच्या मानाकनात ही सुधारणा झाली आहे भारताचा विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे